मराठवाड्यात लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याला याचा मोठा फटका बसला त्याचबरोबर सांगली सोलापूर सातारा पुणे आणि मुंबईतही काल मुसळधार पाऊस झाला या पावसादरम्यान पंढरपूर इथल्या चंद्रभागा नदीच्या तीरावरील कुंभार घाटाची भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला चंद्रभागा तीरावर हार फुले नारळ विकणाऱ्यांचा मृतांमध्ये समावेश आहे लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे

लातूर जिल्ह्यातल्या दहा मंडळात शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला औराद शहाजनी इथं तेरणा नदीला पूर आल्यानं कर्नाटकात होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे

तालुक्यातल्या नदीकाठच्या बोरसुरी इथल्या चार आणि चांद्र इथल्या दोन शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या गंजी डोळ्यादेखत वाहून गेल्या दरम्यान मांजरा नदीवरील शिवणी बॅरेजचा स्वंयचलीत दरवाजा काल अचानक उघडला गेल्यानं पाणी वाहून गेलं या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत उस्मानाबाद जिल्ह्यात परवा रात्रीपासून काल द्पारपर्यंत मुसळधार पाऊस झाला जिल्ह्यातल्या पाच मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली कळंबमध्ये मांजरा नदी पहिल्यांदा वाहिली तर तुळजाभवानी मंदीरातही पाणी शिरलं

परंडा तालुक्यातलया सिना कोळेगाव प्रकल्पाचेही चार दरवाजे उघडण्यात आले डिग्गी मार्गावरील बेडगा गावाजवळचा फरशी पूल वाहन गेल्यानं वाहतून बंद झाली उमरगा गुलबर्गा बार्शी उस्मानाबाद हे मार्गही काही काळ बंद होते परंडा तालुक्यातला वाघेगव्हाण आणि लोहारा तालुक्यातला मुर्शदपूर पाझर तलाव फुटले असून शेतीचं मोठं नुकसान झालं आहे नळदुर्ग इथं पर्यटकांचं आकर्षण असलेला किल्ल्यातला नर मादी धबधबा सुरू झाला आहे

हिंगोली जिल्ह्यात अनेक भागात पाऊस झाला कळमन्री वसमत ताल्क्यात काल संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे सोयाबीन कापूस पिकांचं मोठे नुकसान झालं आहे परभणी बीड नांदेड जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस झाला

सांगली शहरातलं जनजीवन विस्कळीत झालं असून प्रमुख रस्ते जलमय झाले

शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली गेली असून अद्यापही पूरस्थिती कायम आहे सोलापूर रेल्वे स्थानक जलमय झालं आहे शहराच्या अनेक भागातला वीजपुखठाही खंडित झाला आहे सोलापूर पुणे महामार्गावरची वाहतूकही बंद होती सातारा जिल्ह्यातही सर्वदूर मुसळधार पाऊस सुरु असून अनेक भागात पुरस्थिति निर्माण झाली आहे कोयना धरणातून विसर्ग वाढला असून नदी काठावर सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे

यामुळे कोकण गोव्याला रेड अलर्ट असून मध्य महाराष्ट्राला ऑरेंज तर मराठवाड्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली

महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये हा प्रकल्प राबवला जाणार असून त्यांना शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केलं जाणार आहे

राज्य निवडणूक विभाग बरखास्त करण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं काल घेतला आता पूर्वी प्रमाणेच सामान्य प्रशासन विभागाची एक शाखा म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय गणण्यात येईल

यासंदर्भात राज्य सरकारनं काल नवी नियमावली जारी केली यानुसार मुंबईत आजपासून मेट्रो रेल्वे सेवा स्रु करण्यात येणार आहे तसंच कोविड प्रतिबंधाचे सर्व नियम पाळून सरकारी आणि खासगी ग्रंथालयं सुरु करण्यास तसंच प्रतिबंधीत क्षेत्राबाहेर आठवडी बाजार सुरू करण्यासही परवानगी देण्यात आली आहे आजपासून राज्यातली दुकानं सकाळी नऊ ते रात्री नऊ या कालावधीत सुरु राहतील

ऑनलाइन शिक्षण टेली काऊन्सलिंग याशिवाय इतर संबंधित कामांसाठी प्रतिबंधीत क्षेत्राबाहेर ही परवानगी आहे त्याचप्रमाणे राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थांमध्ये कौशल्य आणि उद्योजगता प्रशिक्षणाला तसंच राष्टीय कौशल्य विकास महामंडळ राज्य कौशल्य विकास अभियान केंद्र आणि राज्य सरकारच्या अंतर्गत असलेल्या प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण द्यायलाही परवानगी देण्यात आली आहे

दरम्यान कोरोना विषाणू बाधित असल्यानं किंवा प्रतिबंधित क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांसाठी एनईईटी काल घेण्यात आली गेल्या महिन्यात या विद्यार्थ्यांना ही परिक्षा देता आली नव्हती

नांदेड जिल्ह्यातल्या सर्व ग्राम पंचायतीमधून हा दिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिली आहे

ते काल जालना इथं वार्ताहरांशी बोलत होते राज्यातल्या सगळ्या प्रयोगशाळांमध्ये या सदोष किट्सचा वापर तातडीनं थांबवण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं देशमुख यांनी वैद्यकीय महाविद्यालयासाठी नियोजित असलेल्या जालना अंबड मार्गावरील सूतगिरणी परिसरातल्या जागेचीही काल पाहणी केली

जिल्हास्तरीय बँक समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते